ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली या योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत

केंद्रीय उर्जा मंत्री आर

सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत सौभाग्य योजनेची आढावा बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

काश्मीर खोऱयात चेनाब नदीवर उभारल्या जात असलेल्या जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलाचं कामही वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं गुफ्ता यांनी सांगितलं परभणीचे माजी खासदार गणेश दूधगावकर यांना परभणी पोलिसांनी काल अटक केली तत्कालीन तलाठी डी एस कदम यांच्याशी संगनमत करून दूधगावकर यांनी ज्ञानोपासक गृहनिर्माण संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसांनी दूधगावकर यांच्यासह निवृत्त तलाठी डी एस कदम यांनाही अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दूधगावकर यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे